विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं आज विधिमंडळाच्या अर्थसकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली

राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद ऐकू न आल्यामुळे विधानसभेतल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला अभिभाषणाचा मराठीत अनुवाद उपलब्ध न झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत दिलगीरी व्यक्त केली अभिभाषणाचा मराठीत अनुवाद न होणं ही गंभीर बाब आहे शिक्षण मंत्री तावडे यांना अनुवाद करावा लागला त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करुन त्यांना घरी पाठवलं पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांकडे केली यापुढं असं घडू नये म्हणून दक्षता घेतली जाईल असं ते म्हणाले याप्रकरणी योग्य ती चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली विधानपरिषदेतही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला या प्रकरणाची चौकशी करुन आज संध्याकाळपर्यंत अहवाल देण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले असल्याचं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं यावेळी सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशन काळात विधानभवनात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीची योजना आणि जबाबदारी विधिमंडळ सचिवालयाची असते मात्र आजची घटना निषेधार्ह आहे असं सांगत या प्रकाराबद्दल सरकारच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली सभापतींनी चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला

नीलम गोन्हे गिरिश व्यास जयवंत जाधव आणि चंद्रकांत रघुवंशी यांची तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली विधानपरिषदेचे माजी सभापती ना

फरांदे माजी उपसभापती वसंत डावखरे माजी सदस्य मधुकरराव किंमतकर आणि माजी राज्यमंत्री चंद्रकात जगताप यांचा निधनाबद्दल सभागृह नेते चंद्रकात पाटील यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावर सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी सरकार किती आतूर आहे ते येत्या अर्थसंकल्पातून दिसून येईल असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी म्हटलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून एकत्रित निवडणुकांचा विषय चर्चेत आहे मात्र हा निर्णय व्यावहारिक दृष्ट्या योग्य नसल्याचं सांगत काँप्रेससह अनेक विरोधी पक्षांचा निवडणुका एकत्रित घेण्यावर आक्षेप आहे याच मुद्यावरून आपलं राज्याच्या अर्थसंकल्पावर बारीक लक्ष असल्याचं विखेपाटील यांनी म्हटलं आहे पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं गोव्यातल्या दोन्ही जागांसाठी गोवा सुरक्षा मंचसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचासोबत शिवसेनेनं गेल्या विधानसभा निवडणुकीसाठीही युती केली होती मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती

यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत विधान भवनाच्या प्रांगणात मराठी अभिमान गीताच्या समूहगायनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे

या कार्यक्रमात दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी मुख्यमंत्री इतर मंत्री आणि आमदार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत यानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष काव्य प्रस्कार उद्या प्रदान करण्यात येणार आहेत कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार डॉ यशवंत मनोहर यांना तर कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार दासु वैद्य यांना प्रदान करण्यात येणार आहे पर्ल्स कंपनीच्या ठेवीदारांनी आज वांद्रे कुर्ला संकुलातल्या मैदानावर महामोर्चाचं आयोजन केलं या कंपनीविरोधात गेली अनेक वर्ष लढा देणाऱ्या जनलोक प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने आयोजित या महामोर्चात एक लाखांहून जास्त गुंतवणूकदार सहभागी झाल्याचं संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं सेबीच्या हलगर्जीपणामुळे कंपनीचा पैसा भारतात आणण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या प्रकरणातून सेबीला हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं

पंजाब नध्यानल बैंकेतला घोटाळा आणि बैंकींग क्षेत्रातलं एकंदर दूषित वातावरण लक्षात घेऊन महासंघाच्या बैठकीत संप मागं घ्यायचा निर्णय झाला असं अखिल भारतीय बैंक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वेंकटचलम यांनी एका निवेदनाद्वारे आज जाहीर केलं अशा घोटाळ्यांबाबत आणि ज्या पद्धतीनं बैंका अकल्पित जोखमांना बळी पडताहेत त्याबाबत संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे मात्र अशा घोटाळ्यांची खोलवर पूर्ण चौकशी न करता कनिष्ठ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनाच पूर्ण जबाबदार ठरवण्याच्या प्रवृत्तीवरही संघटनेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे

हा गेल्या तीन आठवड्यातला उच्चांक आहे

जागतिक बाजारातल्या सकारात्मक कलाच्या पाईभूमीवर स्थानिक संस्थात्मक गुंतवणुकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवल्यानं निर्देशांक वधारले असं बाजार विश्लेषकांचं मत आहे नागरिकांना सेवा देताना यंत्रणा अधिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं मिळून प्रयत्न करावेत असं आवाहन य्राहक व्यवहार राज्यमंत्री सी आर चौधरी यांनी केलं

अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचं निष्पन्न झालं आहे द्बई इथं आज त्यांच्या उत्तरीय तपासणीनंतर शवविच्छेदन अहवाल पोलिसांना सोपवण्यात आला त्यात ही बाब नमूद केली असल्याचं गल्फ न्यूजच्या बातमीत म्हटलं आहे त्या अल्कोहलच्या प्रभावाखाली त्या टबात पडल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यात म्हटलं आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांना प्रा वसंत कानेटकर रंगकर्मी तर आमदार हेमंत टकले यांना बाब्राव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे

शिरवाडकर लेखन पुरस्कारासाठी प्रशांत दळवी यांची निवड झाली आहे नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

पंजाब नश्मिल बँकेतल्या सध्याच्या घडामोडी हे यंत्रणांचं अपयश आहे असं उपराष्ट्रपती एम् वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री श्रम पुरस्कारांच्या वितरण समारंभात बोलत होते असे प्रकार भविष्यात घडू नयेत म्हणून यंत्रणांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे

औरंगाबादच्या कचरा प्रश्री राज्यशासनानं हस्तक्षेप करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिले आहेत या संदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एस एम गव्हाणे यांनी कचरा व्यवस्थापन प्रकरणी नाराजी व्यक्त करत या प्रकरणी तत्काळ तोडगा काढण्यास सांगितलं आहे या प्रकरणी पुढची सुनावणी उद्या होणार असून मनपा आयुक्तांना न्यायलयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे येत्या दोन दिवसांत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यातलं हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे